टाळेबंदी दरम्यान आणि टाळेबंदी उठवल्या नंतर अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची बससेवा अविरत सुरु आहे ही अत्यावश्यक सेवा देताना बेस्टचे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत

पश्चिम रेल्वेनं याआधीच आपल्या उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्यामध्ये साडेतीनशे वरून पाचशे पर्यंत वाढ केली आहे

अनेक कामं युद्धपातळीवर सुरू असून आपत्तीच्या काळात जनमानसात गैरसमज निर्माण होईल असं कोणतंही काम कोणी करू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे ओबीसी समाजाच्या प्रचलित आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ओबीसी आरक्षणाचे सर्व फायदे मराठा समाजाला द्यावेत अशी भूमिका राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली आहे ओबीसी समाजानं कायमचं मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिल्याचंही ते म्हणाले दरम्यान लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचं धोरण ठरवण्यासाठी पुढच्या आठवड्यात व्यापक बैठक घेतली जाणार आहे मंडळाचं धोरण कार्यासन आणि कार्यालयाबाबतही निर्णय घेतला जाणार असून महिनाभरात ऊसतोड कामगार कल्याण मंडळ कार्यरत होईल असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फिट इंडिया संवादाअंतर्गत आरोग्य आणि व्यायामप्रेमी जनतेशी संवाद साधला फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या संवादाचे आयोजन केलं होतं आजच्या वातावरणात आरोग्य आणि स्वास्थ्याला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या प्राचीन जीवनशैलीत याचा अंतर्भाव आहे त्याकडे आता अधिक सजगतेनं लक्ष देण्याची गरज आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले शारीरिक तंदूरूस्तीला वयाचं बंधन नाही त्यामूळे सर्व वयोगटातल्या व्यक्तिंनी तंदूरूस्ती कायम राखणं हा जीवनशैलीचा भाग बनवला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं यावेळी मोदी यांनी विविध क्षेत्रातल्या सात नामवंत व्यक्तिशी संवाद साधून तंदुरूस्ती विषयी त्यांचे अनुभव जाणून घेतले यामध्ये विराट कोहली मिलिंद सोमण ऋतुजा दिवेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते

आरोग्यासाठी व्यायाम आहार इत्यादीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे गेल्या वर्षी ही मोहीम सुरू केल्यापासून फ्रीडम रन फिट इंडिया सप्ताह फिट इंडिया स्कूल असे विविध मार्गदर्शक उपक्रम राबवले आहेत साडे तीन कोटी लोकांनी त्यात भाग घेतला आहे

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी या उपक्रमाद्वारे समाजसेवेत योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांच कौतुक केलं ते म्हणाले की सेवा कार्याला जीवनात अमुल्य महत्व आहे हेच महत्व जाणून घेऊन या योजनेतील कार्यकर्त्यांनी राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा परिचय दिला आहे या निष्ठावान युवकांच्या हातात देशाचं भवितव्य सुरक्षित आहे असा विश्वासही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री किरेन रीजीजू यावेळी उपस्थित होते

देश स्वतंत्र झाल्यापासून शैक्षणिक धोरणांमध्ये अनेकदा नवनव्या संकल्पना राबवल्या गेल्या मात्र एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये भारतीयतेचा अभाव होता समग्र असलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं भारतीय नितीशास्त्रावर भर देताना संस्कार संस्कृती आणि संस्कृत भाषेचं महत्व अधोरेखित केलं आहे असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं पंजाब विद्यापीठानं गुरुवारी आयोजित केलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी रोडमध्या विषयावरील चर्चासत्राचं राजभवन इथून उद्घाटन करताना ते बोलत होते ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डिन जोन्स यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं

निवृत्तीनंतर क्रिकेटच्या विकासासाठी दक्षिण आशिया क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं आयपीएल अर्थात इंडियन प्रिमीअर लीगच्या समालोचनासाठी ते मुंबईत आले होते त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केलं आहे डीन जोन्स यांचे मुंबई येथे आकस्मिक निधन झाल्याचे समजून अतिशय वाईट वाटले आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना कळवतो असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे वीरेंद्र सेहवाग विराट कोहली यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी डीन जोन्स यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

जगभरच अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याबाबत काळजी वाढत असताना मध्यवर्ती बँकांकडूनही त्यादृष्टीनं काही घोषणा किंवा प्रोत्साहक योजना जाहीर होत नसल्यानं गुंतवणूकदार चिंतेत असून जागतिक बाजारांमधे समभाग विक्रीवर त्यांनी भर दिल्याचं दिसतं त्याचेच पडसाद भारतीय बाजारातही उमटत असल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

भिवंडी इमारत दुर्घटनेची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकार तसंच मुंबई भिवंडी निजामपूर कल्याण डोंबिवली ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिकांना प्रतिवादी बनवून नोटीस बजावली आहे त्यांनी दोन आठवड्यात नोटीशीला उत्तर द्यावं असे निर्देश मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना दिले आहेत सोमवारी सकाळी भिवंडी इमारत दुर्घटना झाली होती त्यानंतर लगेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अग्निशमन दल आणि पोलीस पथकांनी दुर्घटनास्थळी धाव धेऊन बचाव कार्य सुरु केलं ही बचाव मोहीम आज सकाळी संपली

मात्र माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तो पुढे ढकलला आहे नव्या वेळापत्रकानुसार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मार्गदर्शक तत्व आणि नियमांनुसार या महोत्सवाचं प्रत्यक्ष तसंच ऑनलाईन आयोजन केलं जाईल कोविडशी संबंधित सर्व नियमांचं काटेकोर पालन या चित्रपट महोत्सवात केलं जाणार आहे केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांमुळे बाजार समित्या नष्ट होणार असून मध्यस्थ वाहातूकदार आणि कामगार वर्गाचा रोजगार बूडणार आहे असं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे ते आज नागप्रमध्ये शहर काँप्रेसनं आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते चार पाच गावांसाठी एक कृषी उक्पन्न बाजार समिती असावी अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं

या रूग्णालयाकडे कोव्हीड रूग्णांवर उपचार करण्याची रितसर परवानगी नसताना उपचार केले जात असल्याचं आढळून आल्यानंतर रूग्णालयाला नोटीस बजावली होती मात्र या नोटिशीला उत्तर न दिल्याबद्दल आयुक्तांनी ही कारवाई केली आहे येत्या दोन दिवसात कोकणात बह्तांशठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याकाळात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर अध्नमधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे